पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चीनमधील शिंग्ताओ इथं चर्चा झाली त्या दरम्यान वुहान औपचारिक शिखर बैठकीचा पाठप्रावा करण्यासाठी अनेक पुढाकारांवर सहमती दर्शवली परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितलं की उभय देशांदरम्यान दोन करार करण्यात आले ब्रह्मपुत्रा नदीच्या पूर परिस्थितीत पुराची आकडेवारी परस्परांना पुरवणे आणि बासमतीहन अन्य तांदळाच्या निर्याती संदर्भात हे करार आहेत

राज्यातील पायाभूत सुविधांसह इतर क्षेत्रातील महत्त्वाचे उपक्रम आणि प्रकल्पांना गती देण्यासाठी या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ कॅनडा तसच अमेरिकेतील विविध शहरांना भेटी देऊन विविध क्षेत्रातील शिष्टमंडळांशी चर्चा करणार आहेत काही दिवसांपूर्वी मुंबई पुणे दरम्यान अतिवेगवान रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी व्हर्जिन हायपरलूप या समुहाशी राज्य सरकारनं करार केला होता त्याबाबतही हे शिष्टमंडळ या समुहाशी चर्चा करणार आहे

एस टी कार्यालयात जाऊन आपले वस्तू आणि सेवा कर दावे निकाली काढावेत असं आवाहन मंडळानं केलं आहे नक्षलवाद कारवाई नक्षलवादी कारवायांना आळा घालण्यासाठी सात नक्षलग्रस्त राज्यातील सुरक्षा यंत्रणा एकत्रित काम करणार आहेत संवंधित राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या काल भ्वनेश्वर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला विविध तपास यंत्रणांनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी कारवाई करण्यात येईल आणि या कारवाईसंदर्भात शेजारील नक्षलग्रस्त राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रंदरच्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीची सर्व परवानगी मिळाली असून आता स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून प्रत्यक्ष भूसंपादन सुरू होण्याची प्रतीक्षा आहे त्यासाठी विमानतळ विकास कंपनीला विशेष दर्जा मिळन त्यांच्याकडून भूसंपादनाचा प्रस्ताव येणं आवश्यक आहे

शिक्षण वाचवा कृती समितीनं काल विनोद तावडे यांची कोल्हापूर इथं भेट घेतली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते जिल्हा परिषदेच्या शाळांची ग्णवत्ता वाढवण्याचं सरकारचं धोरण आहे त्यामुळे जिथे जिल्हा परिषद शाळा आहेत तिथं कंपनी शाळा काढणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं

परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या यशस्वी चर्चेनंतर संप मागं घेण्यात आला कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात पुन्हा बैठक घेण्याचं ठरलं त्यामुळे आजपासून एस टी सेवा पूर्ववत झाली आहे पीक कर्ज शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाच्या खरीप हंगामात हा अत्यंत महत्त्वाचा हंगाम असून बियाणं खतं किटकनाशके खरेदीसाठी बँकांनी शेतकऱ्यांना जलदगतीनं पीक कर्ज वाटप करावं असे निर्देश कृषी फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले आहेत अकोला इथं अमरावती विभागाची जिल्हानिहाय आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी खोत बोलत होते बँकांनी आठवड्यातील दोन दिवस कर्ज वितरण मेळावे घेऊन शेतकऱ्यांना सुलभपणे कर्जाचे वितरण करावं असंही खोत यांनी म्हटलं आहे

जिल्ह्याला पीक विमा मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्यानंतर संपर्कमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी विमा कंपनीच्या अधिकऱ्यांसोबत बैठक घेवून पीक विमा वाटप करण्याचे निर्देश दिले होते दरम्यान बीड जिल्ह्यातही चालू खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे कौशल्य विकास मेळावा गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्ज्नी ताल्क्यात महिला आर्थिक विकास महामंडळच्या वतीनं ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटांची निर्मिती करण्यात आली असून त्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशानं पंतप्रधान मुद्रा योजना मेळावा तसंच कौशल्य विकास मेळाव्याचं आयोजन शक्रवारी करण्यात आलं होतं दरम्यान विदर्भात पहिल्यांदाच आदिवासी नक्षलग्रस्त भागात वन गौण उपज खरेदी केंद्राचं उद्घाटनदेखील संपर्कमंत्री राजक्मार बडोले यांच्या हस्ते करण्यात आलं अंगणवाडी अंगणवाडी स्तरावर बालकांची आधार नोंदणी करण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना मोबाईल टॅबचं वाटप करण्यात आलं आहे आधार नोंदणीचं काम जलद गतीनं व्हावं यासाठी त्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन काल पालघर इथं करण्यात आलं होत आंदोलन राज्यातील शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीनं पृण्यातल्या मजूर अड्यातील हतात्मा स्मारकापासून आंदोलनास कालपासून सुरुवात झाली आहे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील असे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांनी सांगितलं आहे आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत निधन कामगार नेते आणि अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष श्याम म्हात्रे यांचं काल सकाळी पनवेल इथं निधन झालं

कामगारांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली त्यांच्या निधनानं कामगारांचा आधारवड हरपला अशी प्रतिक्रिया विविध स्तरातून व्यक्त केली जात आहे

यानिमित्तानं काल भांड्रपमधे नाट्य संमेलनाचे प्रर्वरंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नाट्यसंगीत पथनाट्य एकांकिका संगीत ज्गलबंदी अशा विविध कार्यक्रमांचा त्यात समावेश होता

आज अंतिम फेरीत भारताची गाठ बांगलादेशसोबत पडणार आहे फूटबॉल मुंबई इथं सुरू असलेल्या चार देशांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भारताचा अंतिम सामना आज केनियाशी होणार आहे भारत केनिया आणि न्यूझीलंड संघांचे समान ग्ण होते मात्र स्पर्धेत अधिक गोल केल्याचा फायदा भारताला झाला मान्सून राज्यात श्क्रवारी दाखल झालेल्या मान्सूननं काल आगेकूच सुरू ठेवत मुंबई ठाणे प्ण्यासह अहमदनगर गाठलं मराठवाड्यात परभणीपर्यंत तर विदर्भात यवतमाळ आणि ब्रह्मप्रीपर्यंत मान्सुन पोहोचला मान्सून पोहोचल्यानंतर मुंबईत जोरदार पाऊस झाला अनेक ठिकाणी पाणी तुंबलं पृण्यात मात्र नुसतंच आभाळ भरून आलं होतं तुरळक ठिकाणी एखादी सर हजेरी लावून गेली राज्यातल्या ज्या भागात मान्सून पोहोचला आहे त्या भागात अनेक ठिकाणी पावसानं चांगली हजेरी लावल्याचं वृत्त आहे इतरत्रही तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे हवामानाच्या अंदाजानुसार आज कोकणात सर्वत्र पश्चिम महाराष्ट आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर खानदेश आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी अपेक्षित आहेत दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे